गिरणीकामगार घरे मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न गेले काही वर्ष प्रलंबित असला तरी सर्व गिरणी कामगारांना घरं मिळण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून शासनाच्या विविध घरकूल योजनेतून गिरणी कामगारांना घरं देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत दिली गिरणी कामगार कृती संघटनेच्या शिष्टमंडळानं घराच्या प्रशासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसंच ठाणे जिल्ह्यातल्या महानगरपालिका हद्दीतली काही घरं गिरणी कामगारांना देण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत तसंच म्हाडामधूनही लॉटरी पद्धतीनं गिरणी कामगारांना घरं देण्यात येतील असं ते म्हणाले

ज्या बालकांना लसीकरण झालेलं नाही त्यांच्यासाठी सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी काल मुंबई क्वें दिली

सशासन दिन माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज सुशासन दिन म्हणून साजरी केली जाणार आहे नवी दिल्लीत राजघाटाजवळ बांधण्यात आलेली सदैव अटल ही त्यांची समाधी आज राष्ट्राला अर्पण केली जाणार आहे विविधतेतील एकतेचं प्रतीक म्हणून देशाच्या विविध भागांमधून आणलेले पाषाण या समाधीच्या बांधकामात वापरले आहेत

बापट फसवणूक न होता योग्य सेवा मिळणं हा ग्राहकांचा हक्कच आहे असं प्रतिपादन पृण्याचे संपर्क मंत्री गिरीश बापट यांनी पृण्यात केलं ग्राहक दिनानिमित्त प्ण्यात आयोजित ग्राहक जनजागृती कार्यक्रमात ते काल बोलत होते

साखर कारखानदारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळं कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातला वाद पुन्हा एकदा विघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे उपोषण दरम्यान राज्यातल्या दृष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांचा तयार ऊस गाळप करण्यासाठी त्या त्या भागातले साखर कारखाने टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्रीय मराठा महासंघानं काल पृण्यात साखर संकुलासमोर उपोषण केलं संबंधित कारखान्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी महासंघानं केली आहे

शिशू किशोर आणि तरुण गटात पन्नास हजार पाच लाख आणि दहा लाखांपर्यंतचं कर्ज या योजनेतून दिलं जातं

मी आयूर्वेदीक औषधांचा डिस्ट्रिब्यूटरशीपचा व्यवसाय करायला सुरुवात केली त्यावेळेला मला प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती मिळाली

आणि ते मिळाल्यामुळे मला व्यवसाय करण्याच्या दृष्टीनं तो वाढविण्याच्या दृष्टीनं चांगली मदत झाली

नविन उद्योगाच्या दृष्टीनं ही प्रधानमंत्री मुद्रा योजना खूपच चांगली आहे

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बालसाहित्यिक अनिल अवचट यांची निवड करण्यात आली आहे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉक्टर अवचट यांनी आमचे प्रतिनिधी नितीन जळूकर यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या

मी ओरीगामी करतो चित्र काढून दाखवितो दोरीचे छोटे जे स्ट्रिंग गेम म्हणतात ते खेळ करतो जादू करतो

मी स्वतःच मूल आहे

तुम्ही लहान मूल जर असाल ना तरच लहान मुलाच्या नजरेनं बघू शकाल

उद्गव ठाकरे सोलापर आगामी निवडणुकीत भाजपाबरोबर युती होईल की नाही या चर्चेत आपण पडणार नाही मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राम मंदिराचा मृद्दा सोडणार नाही असा ठाम विश्वास शिवसेना पक्ष प्रमुख उद्दव ठाकरे यांनी व्यक्त केला पंढरप्रमध्ये काल झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते मराठा आरक्षणाच्या बाजूनं शिवसेना खंबीरपणे उभी होती त्याचप्रमाणे धनगर आणि कोळी समाजाच्या न्याय्य हक्कासाठी आणि आरक्षणासाठी आग्रही राहणार असल्याचं ते म्हणाले उच्च न्यायालय भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद हा अतिशय खोलवर शिजलेला कट होता असं मत मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे या प्रकरणातील संशयित कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांनी त्यांच्यावरचा प्राथमिक माहिती अहवाल रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती ती फेटाळून लावताना न्यायालयाच्या खंडपीठानं हे मत नोंदवलं नाताळ येशू ख्रिस्ताघ्या जन्मोत्सव म्हणजेच नाताळचा सण आज सर्वत्र उत्साहानं साजरा केला जात आहे या निमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या कल्याणकारी जीवनाचं विशेषतः त्यांच्या करुणा आणि क्षमाशीलतेच्या संदेशाचं स्मरण देतो हा सण सर्वांच्या जीवनात आनंद शांती आणि संपन्नता घेऊन येवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

ठिकठीकाणच्या चर्चवर रोषणाई करण्यात आली असून दोन दिवसांपासून घरोघरी ख्रिस्ताची गाणी गायली जात आहेत

भंडारा भंडारा खिल्या वैनगंगा कृषी महोत्सवात विदर्भाची गवळावू जातीची गाय आणि वळू शेतकऱ्यांचं आकर्षण ठरत आहे या गाई दुधासाठी प्रसिध्द असून ही जात आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे या गाई भविष्यात उपलब्ध होण्यासाठी शासन शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करून त्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे हा महोत्सव उद्यापर्यंत चालणार आहे लानर मराठवाडा साहित्य संमेलनात काल दूसऱ्या दिवशी विविध परिसंवाद कथाकथन आणि कविसंमेलनाला साहित्य रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला दृष्काळ या विषयावरच्या परिसंवादात राजकीय आणि माध्यम प्रतिनिधींनी आपली मत मांडली

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत

भारतीय कुस्ती महासंघानं या स्पर्धेचं आयोजन केलं आहे अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी काल पुण्यात पत्रकारांना ही माहिती दिली

हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे तर कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे मात्र विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे

उद्या सकाळ पर्यंत उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे